ते काल बीड जिल्ह्यातल्या कडा आष्टी इथं महाजनादेश यात्रा जाहीर सभेत बोलत होते बीड जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दृष्काळी परिस्थितीला बदलण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं काल मुख्यमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा झाल्या

या सभांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेसाठी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत दुपारी एक वाजता शहागड इथं अडीच वाजता अंबड इथं त्यांची जाहीर सभा होईल त्यानंतर ते औरंगाबादकडं प्रयाण करणार असून जिल्ह्यात आडूळ इथून महाजनादेश यात्रा सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी इथं शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेत पाटील बोलत होते यासभेला डॉ पद्मसिंह पाटील आणि आमदार जगजितसिंह राणा यांच्या अनुपस्थीतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते

मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत असून वस्तुस्थिती आणि वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल अमरावती इथं पत्रकारांशी बोलतांना सांगितलं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून नागपूर इथून सुरूवात होत आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं पणनमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं आहे ते काल मुंबईत बोलत होते द्सऱ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून हे वाटप होणार असून बँकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं

एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर दिला असून त्यासाठी राज्यात महाआरोग्य शिबीरे घेतली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

आतापर्यंतचा सोन्याचा भाव हा सर्वाधिक आहे मुंबई अहमदाबाद आणि जयपूर शहरात काल भावाचा हा उच्चांक होता

जिल्ह्यातल्या सुमारे एक हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसंच जवळपास दिडशे महाविद्यालयं या बंदमध्ये सहभागी झाली शिक्षक संघटनांनी एकत्रित येत औरंगाबाद इथं आंदोलनही केलं जोपर्यंत शासन अनुदान देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा या शिक्षक संघटनांनी दिला आहे

संस्था चालकांनीही शिक्षकांच्या या बंदमध्ये सहभाग घेतला होता याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढणाऱ्या विनाअन्दानित शिक्षकांवर पोलिसांनी काल लाठीमार केला

त्यानंतर या शिक्षकांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळानं काल शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन चर्चा केली

चार लाख भाविकांनी यावेळी श्री नागनाथाचं दर्शन घेऊन प्रामुख्यानं मराठवाड्यावरील द्रष्काळाचं सावट द्र व्हावं आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी साकडं घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मंदिर समितीनं रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं केलं होतं बीड जिल्ह्यातल्या परळी वैद्यनाथ आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या घ्रष्णेश्वर मंदिरातही महादेवाच्या दर्शनासाठी काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती

मराठवाड्यात द्ष्काळ जाहीर करावा तसंच लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विजयकुमार घाडगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे कार्यकर्ते आत्मदहन करत होते या आंदोलकांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे